त्यानंतर केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी हे आवाहन केलं आहे

पुदुच्चेरीच्या परिचारिका पी निवेदा यांनी पंतप्रधानांना लस टोचली उपराष्ट्रपती एम व्यंकथ्या नायडू केंद्रीय गृहमंत्री अमित शहा परराष्ट्र मंत्री एस जयशंकर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही आज कोविड प्रतिबंधक लस टोचून घेतली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोव्हॅक्सिन ही लस घेऊन त्या लसीबाबत स्पष्ट संदेश दिला आहे असंही ते म्हणाले या लसीमुळं सूज किंवा ताप यांसारखे किरकोळ परिणाम जाणवतात आणि इतर कोणत्याही लसीकरणात ते जाणवत असल्याचं सांगून ते म्हणाले की ही लस घेतल्यामुळे रुग्णालयात दाखल व्हावं लागण्याची वेळ येण्याचं प्रमाण अतिशय कमी आहे

अशा प्रकारच्या सुधारणा दोन तीन दशकांपूर्वीच झाल्या असत्या तर देशासाठी ते योग्य ठरलं असतं असंही मत त्यांनी व्यक्त केलं ते आज अर्थसंकल्पातील कृषीविषयक तरतूदी या विषयावरील वेबिनारमध्ये बोलत होते सध्या अन्नधान्य भाज्या फळं आणि मत्स्योद्योग या सर्वच क्षेत्रात प्रक्रिया उद्योगावर भर देणं गरजेचं आहे जागतिक स्तरावर प्रक्रिया केलेल्या अन्नधान्याच्या क्षेत्रात भारतीय कृषीउद्योग विस्तारण्याची आवश्यकता आहे शेतमालाच्या विक्रीसाठी बाजारात असलेलेल सर्व पर्याय उपलब्ध असणं महत्त्वाचं आहे असं पंतप्रधान म्हणाले खेड्यांजवळ कृषी उद्योग समूह वाढवण्यावर भर दिला तर शेतकऱ्यांना गावातच शेतीपूरक उद्योगात रोजगार मिळेल

सूक्ष्म सिंचन निधीही दुप्पट कला आहे छोट्या शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन अनेक उपाययोजना केल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं देशात अशा प्रकारचे बारा कोटी शेतकरी असून त्यांचं सामर्थ्य वाढवणं हाच कृषी क्षेत्रातल्या अडचणींवर मात करण्यावरचा एकमेव उपाय आहे असं ते म्हणाले देशातला साठवणूकसंबधी जाळं विस्तारण्यात किसान रेल हे महत्त्वाचं माध्यम बनल्याचाही उल्लेख त्यांनी केला

अधिवेशन महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थ संकल्पीय अधिवेशनाची सुरुवात आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अभिभाषणानं झाली राज्यपालांनी संपूर्ण अभिभाषण मराठीतून केलं सीमा भागातल्या नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही देत यावर्षी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा हिरक महोत्सव कार्यक्रम करणार असल्याचं कोश्यारी यांनी आज विधिमंडळात सांगितलं शासनानं प्रभावी उपायजोजना आखून कोरोनावर नियंत्रण आणलं आहे असं सांगताना राज्यपालांनी राज्यभरात सुरू असलेल्या उपाययोजनांची जंत्री सादर केली कोरोना काळात जवळचे नातलग गमावणा यांबद्दल सहवेदना व्यक्त करत कोरोना योध्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली राज्याच्या मागास भागाच्या विकासासाठी स्थापन केलेल्या वैधानिक विकास मंडळाबाबत सरकारनं स्पष्ट भूमिका मांडावी अशी आक्रमक भूमिका घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी आज सरकारला धारेवर धरलं विधान परिषद नियुक्तीसाठी मंत्रिमंडळात मंजुरी मिळलेल्या बारा नावांना मंजुरी द्यावी अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मांडताच त्यालाही जोरदार आक्षेप घेत मुनगंटीवार यांनी सरकारवर हल्ला चढवला विदर्भ मराठवाड्याच्या सर्वकष विकासासाठी राज्य सरकार कटीबद्ध असून विदर्भ आणि मराठवाडा वैधानिक विकास महामंडळावरच्या नियुक्त्या लवकरच केल्या जातील अस पवार यांनी सांगितल यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली त्यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी निषेध करत सभात्याग केला विधानसभेत दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहणारा प्रस्ताव सादर झाल्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं

तर राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव काँग्रेसचे भाई जगताप यांनी मांडला या प्रस्तावाला शिक्षक सदस्य विक्रम काळे आणि शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांनी अनुमोदन दिलं या प्रस्तावावर उद्या आणि परवा चर्चा होणार आहे

भारतीय मानक ब्युरोच्या तिसऱ्या नियामक परिषदेचं अध्यक्षपद त्यांनी दूरदृश्य माध्यमातून भूषवलं त्या प्रसंगी त्यांनी भारतीय मानकं बनवण्याच्या आणि त्यांच्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेचा आढावा घेतला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पीड म्हणजे वेग स्किल म्हणजे कौशल्य स्केल म्हणजे व्यापकताअशी आर्थिक विकासाची त्रिसूत्री दिली आहे तिच्यात आता स्टॅंडर्ड म्हणजे प्रमाणीकरण या चौथ्या आयामाचा समावेश करण्याची आवश्यकता असल्याचं पियूष गोयल यांनी स्पष्ट केलं छोट्या कंपन्या स्टार्टअप्स आणि महिला उद्योजकांसाठी मानकविषयक शुल्कांची आकारणी पहिल्या काही वर्षांमध्ये कमी असणं गरजेचं असल्याचंही मत त्यांनी व्यक्त केलं मालवाहतूक कोविड साथ असतानाही भारतीय रेल्वेनं गेल्या वर्षी झालेल्या मालवाहतुकीपेक्षा जास्त मालवाहतूक करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे काल पन्नास लाख टन इतकी मालवाहतूक रेल्वेमार्फत करण्यात आली

फेब्रुवारी महिन्यात संकलित झालेला जीएसटी गेल्या वर्षी याच महिन्यात संकलित झालेल्या जीएसटीपेक्षा सात टक्क्यानं अधिक आहे दरम्यान सरकारनं जीएसटी भरपाईअंतर्गत चार हजार कोटी रुपयांचा अठरावा साप्ताहिक हप्ता काल राज्यांना प्रदान केला

विमानवाहतक देशांतर्गत विमानवाहतूक सुरू झाल्यानंतर सर्वोच्च प्रवासी संख्या काल नोंदवली गेली

आसाम भाजप आसाममधल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी आणि आसाम गण परिषदेच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक गुवाहाटीत पार पडली मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आणि आसाम गण परिषदचे अध्यक्ष अतुल बोरा यांच्यासह इतर नेते या बैठकीला उपस्थित होते दोन्ही पक्षांनी निवडणुकीत युती कायम ठेवायचं निश्चित केलं आहे आज जागांच्या निवडीबाबत चर्चा झाली दरम्यान कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आज आसाममध्ये दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी दाखल झाल्या कॉंग्रेस पश्चिम बंगाल कॉंग्रेसनं पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी भारतीय धर्मनिरपेक्ष दल या पक्षाशी केलेल्या युतीबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते आनंद शर्मा यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे या संदर्भात त्यांनी वेगवेगळी ट्वीट्स केली असून भारतीय धर्मनिरपेक्ष दलासारख्या पक्षांची विचारधारा कॉंग्रेसशी जुळत नसल्याचं नमूद केलं आहे फास्टॅग गडकरी फास्टॅगच्या अंमलबजावणीमुळे पथकर आकारणीत सुधारणा झाली असून त्यामुळे वेळ आणि पैसा वाचत असल्याचं रस्ते आणि महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं पथकर नाक्यांच्या प्रत्यक्ष देखरेख यंत्रणेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते आज झालं त्या प्रसंगी ते बोलत होते

गेल्या अकरा महिन्यांमध्ये अकरा हजार किलोमीटर्सचे महामार्ग तयार झाल्याची माहिती त्यांनी दिली

यापूर्वी सहा वॉकीटॉकींची अवैधरित्या आयात केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता त्यानंतर कोरोनाविषयक निर्बंधांचं उल्लंघन करून नैसर्गिक आपत्ती कायद्याचं उल्लंघन केल्याचाही गुन्हा त्यांच्याविरुद्ध नोंदवण्यात आला आहे आज सार्वजनिक शांततेला बाधा पोचेल अशी माहिती पसरवण्याबाबतचा आणि द्रसंचार कायद्याचंही उल्लंघन केल्याचा गुन्हा त्यांच्याविरुद्ध नोंदवण्यात आला आहे सू कीयांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे नेपिताव या शहरातून न्यायालयीन कामकाजात भाग घेतला पुढची सुनावणी पंधरा मार्चला होणार आहे दरम्यान यंगून शहरात निदर्शनं आजही सुरू राहिली पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी हातबॉंब आणि अश्रूधुराचा वापर केला इतर भागांमध्येही निदर्शनं वाढत आहेत संयुक्त राष्ट्रं अमेरिका युरोपियन संघ जपान आणि कॅनडा यांनी लष्करी सरकारकडून निदर्शकांवर सुरू असलेल्या हिंसाचाराचा निषेध केला आहे

यंदा कोविड साथीमुळं हा कार्यक्रम द्रदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला आहे पुरस्कारासाठी नामांकन मिळालेले आपल्या घरातूनच कार्यक्रमात सहभागी झाले आहेत शेअर बाजार शेअर बाजारात शुक्रवारी विक्रमी घसरण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज शेअर बाजारात सकारात्मक वातावरण होतं

आशियातल्या बाजारपेठांतून सकारात्मक दिशा मिळाल्यामुळे आणि रुपयाचं मूल्य वाढल्यामुळं शेअरची खरेदी वाढली

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं कोरोनावरील लसीकरणाचा दुसरा टप्पा दोन श्रेणीतील नागरिकांसाठी आजपासून सुरु होत आहे त्याचा आवश्य लाभ घ्या मात्र सर्वांनीच नेहमी स्वच्छता पाळा सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार